या पावसामुळे मुंबईसह रत्नागिरी सिंधुद्ग रायगड पालघर सातारा सांगली कोल्हापूर नागपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झालं मुंबईत काल पावणे चारशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली अतिवृष्टी आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मुंबई आणि उपनगरातल्या सखल भागात पाणी साचलं मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या परिसरातल्या नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरलं

लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांवरही पावसाचा परिणाम झाला आहे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत मुंबईत पुरात मदत कार्य करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला पालघर जिल्ह्यातही बहुतांश भागात काल जोरदार पाऊस झाला नालासोपारा इथं एक सहा वर्षांचा मुलगा उघड्या गटारात वाहून गेला वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे या बालकाचा शोध घेत आहेत कोकणात सिंधुद्र्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे रायगड जिल्ह्यात सावित्री अंबा कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड नागोठाणे रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे रोहा नागोठाणे रस्त्यावर भिसे खिंड इथं तसंच ताम्हाणी कोलाड रस्त्यावर नीवे गावाजवळ दरड कोसळल्यानं पुणे ते कोलाड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाम्ळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या धरणातून सुमारे पंचाहत्तर हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सांगली इथं कृष्णा नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे सांगली शहरासह क्रष्णा तसंच वारणा नदीकाठच्या अनेक गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली कोल्हापूर जिल्ह्यातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा संततधार सुरू आहे त्यामुळं राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत

दरम्यान जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली

मुंबईत काल शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या राज्यातल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शिक्षक सेवक भरती प्रक्रियेतला गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनामार्फत पवित्र प्रणाली आणण्यात आल्याचं शेलार यांनी नमूद केलं

भारतीय जनता पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तर शिवसेनेकडून वरिष्ठ नेते सुभाष देसाई सहभागी झाले होते कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालं नसून जागा वाटपाच्या सूत्रावर काल चर्चा झाल्याचं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं

बहतांशी विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदार संघातून तिकिट दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मित्र पक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर कालच्या बैठकीत चर्चा झाली दरम्यान काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची आज नवी दिछीत बैठक होणार आहे या बैठकीत राज्यातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचं धोरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे

याबाबत येत्या दहा तारखेला पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या जनसंकल्प मेळाव्यात सांगितलं लोकसभा निवडणुकीदरम्यान इंदापूर विधानसभेची जागा काँप्रेस पक्षाला सोडण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिलं होतं मात्र आता ते हे आश्वासन पाळण्यास राजी नाहीत त्यामुळे आपल्याला अन्य पर्यायांचा विचार करावा लागत असल्याचं पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसनं आजपर्यंत आपल्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन अन्याय केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली

आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष अथवा अन्य पक्षातून लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे आवाडे कुटंबांची गेली पन्नास वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते मनोहर पाऊनकर यांनीही काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला

माजी राष्ट्रपती डॉ

आज नवी दिछीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहेत राज्यातून अहमदनगर इथल्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ अमोल बाग्रल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे

राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार आज मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत

कृषी संशोधन परिषद प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ

के घोष यांच्या हस्ते काल या प्रकल्पाचं उद्घाटन झालं कृत्रिम बुध्दीमत्ता यंत्रमानव ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राचा वाढता वापर लक्षात घेता या प्रशिक्षण प्रकल्पाला मंजुरी दिल्याचं घोष यांनी सांगितलं

काल सायंकाळी हा मुलगा आपल्या नातलगासह घरी परतत असताना बिबट्याने झडप मारून त्याला उचलून नेलं नागरिकांनी बिबट्याला पळवून लावत मुलाला उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला